पाणब्डीची निर्मिती करणाऱ्या काही मोजक्या देशांमध्ये भारताची ओळख असणं ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचं ते यावेळी म्हणाले

सशस्त्र सेनेला जास्तीत जास्त मजबूत करण्यावर केंद्रसरकारचा भर असल्याचंही ते म्हणाले आय एन एस खांदेरी या पाणबुडीमुळे भारतीय नौदल अधिक सक्षम झालं आहे याची जाणीव पाकिस्तानला व्हायला हवी असं सांगून देशातल्या शांततेचा भंग करणाऱ्यांविरुदध कडक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला पाकिस्तानचे प्रधानमंत्री पाठिंब्यासाठी दारोदार फिरून स्वतःच हसं करून घेत आहेत असंही त्यांनी सांगितलं माझगाव गोदीत आयएनएस नीलगिरी या लढाऊ नौकेचं जलावतरण राजनाथ सिंह यांच्या पत्नी सावित्री सिंह यांच्या हस्ते झालं नौदल प्रम्ख अष्ठमिरल करमबीर सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते

य्तीची घोषणा एक दोन दिवसात होईल अशी माहिती शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज दिली ते म्ंबईत जिल्हाप्रम्खांच्या मेळाव्यात बोलत होते य्तीबाबत अमित शहा आणि म्ख्यमंत्र्यांबरोबर चांगली बोलणी सुरु आहेत काही जागांवर कोण जिंकू शकेल याबाबत चाचपणी स्रु असल्याचं ते म्हणाले त्याचवेळी म्ख्यमंत्रीपदी शिवसैनिकाला बसवायचं आहे तसं वचन बाळासाहेबांना दिलं आहे शिवसैनिक सोबत असताना कोणाचीच भिती नाही असं त्यांनी सांगितलं

यूती झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात परस्परांच्या उमेदवारांना निवड़न आणण्याची ताकद निर्माण करा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल अचानक आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे आणि पवार कृट्ंबाचे इतर सदस्य यांच्यात आज मुंबईतल्या निवासस्थानी चर्चा झाली अजित पवार वार्ताहरांसमोर त्यांची भूमिका स्वतःहन मांडतील असं शरद पवार यांनी चर्चा संपल्यानंतर वार्ताहरांना सांगितलं

आचारसंहिता असल्यानं वार्ताहर परिषद धनंजय म्ंडे याच्या निवासस्थानाऐवजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं होणार आहे राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमान्सार कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी प्रारंभ झाला

परंडा विधानसभा मतदारसंघातून आर्यनराजे शिंदे यांचा पहिला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे

नाशिक जिल्ह्यात नाशिक पूर्व मतदारसंघातून एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला विधानसभा निवडण़कीत काळ्या पैशाचा वापर होऊ नये यासाठी प्राप्तीकर विभागाने विशेष दक्षता घेण्यास प्रारंभ केला आहे

सतर वर्षात जे घडले नाही ते आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले असं प्रतिपादन खासदार विनय सहस्रबदधे यांनी केलं

आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानने चाळीस देशासमोर भारतविरोधी प्रचार करण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्नही मोदींनी हाणून पाडला असं त्यांनी स्पष्ट केल